एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की कोणत्याही लोकशाहीत नागरिकांचे हक्क आणि आकांक्षांना अत्यंत महत्व असून त्यांची पूर्तता हा प्रधान हेतू असला पाहिजे अशी सरकारची धारणा आहे आपलं सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत आहे भ्रष्टाचार थांबला असून सार्वजनिक धन विकासाच्या कामांवर खर्च केलं जात आहे असं ते म्हणाले आपल्याला हा देश आणि समाज नीट समजला आहे का याचा विचार आगामी निवडणुकीत विरोधकांनी करावाच लागेल असंही मोदी म्हणाले लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्यायला आपला विरोध नाही मात्र प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत पक्षाचा प्रचार करू नये असं शिवसेनेचे अध्यक्ष उद्घव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत मार्मिक या साप्ताहिकाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मराठा धनगर आणि इतर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका ठाकरे यांनी यावेळी केली पंजाब नध्याल बँक आणि अलाहाबाद बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक उषा अनंतसुब्रमण्यम यांना सरकारनं सेवेतून बडतर्फ केलं आहे यासंदर्भातली अधिसूचनाही सरकारनं जारी केली आहे

त्या काल सेवानिवृत्त होणार होत्या पण त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं

स्पर्धेतले आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकून भारत अ गटात सर्वोच्च स्थानी आहे नेपाळ आणि बांगलादेश यांच्यातल्या सामन्यातल्या विजेत्या संघाविरूद्व येत्या गुरूवारी भारतीय संघ उपान्त्य सामना खेळेल

मुंबई शेअर बाजारातही आज तेजीचं वातावरण आहे

धातू बांधकाम बँकींग तसंच ग्राहकोपयोगी वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे समभाग प्रामुख्याने तेजीत आहेत